धूमकोटहून मनकोटला जाणारी ही बस पिपली भोन मार्गावर दोनशे फूट खोल दरीत कोसळली पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी येथे बचाव कार्य करत आहे जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे

या दिनानिमित्त नवी दिल्लीत साजऱ्या करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यापारी समुदायाच्या प्रतिनिधींनी आपले या करासंदर्भातले अनुभव सांगितले केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी यावेळी बोलताना जीएसटीला यशस्वी केल्याबद्दल सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले

याशिवाय प्लॅस्टिकबंदी आणि बुलेट ट्रेन हे मुद्देही विरोधी पक्ष उचलून धरतील असा अंदाज पीटीआय वृत्तसंस्थेनं व्यक्त केला आहे या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची अपेक्षा आहे तसंच शेतकऱ्यांना जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी आणि महामार्गांसाठीच्या जमिनी वेगानं संपादित करण्यासाठी यासंदर्भातल्या नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील अशीही अपेक्षा आहे भाजपानं हे अधिवेशन सुरळीतपणे पार पडेल अशी आशा व्यक्त करत सरकार विरोधी पक्षांशी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे

निवृत्त होणाऱ्या अकरा सदस्यांमध्ये तीन सदस्य काँग्रेसचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाजपचे तर प्रत्येकी एक सदस्य शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचे आहेत विधानसभेमध्ये भाजप सध्या सर्वात मोठा पक्ष असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीसाठी भाजपचे पाच तर शिवसेनेचे तीन उमेदवार असू शकतील

काल ही मुदत संपणार होती आतापर्यंत पाचवेळा ही मुदत वाढवण्यात आली आहे

तसंच मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वासहाला प्रसारित होणारं डीटीएच बातमीपत्र आजपासून संध्याकाळी पाचला प्रसारित होणार आहे

बँकेचे प्रशासक जे

भोरिया यांनी काल पत्रकार परिषेदेत ही माहिती दिली या बँकेच्या अनियमित कामकाजामुळे साडेचार वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर प्रशासक नियुक्त केले होते